विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी मंडळाच्या वतीनं हेल्पलाईनही कार्यरत असणार आहे

जनसंपर्क शासनाची प्रतिमा उंचावण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचं मोलाचं योगदान असून महासंचालनालयाच्या अधिका यांमध्ये मोठी सूजनशील क्षमता असल्याचं प्रतिपादन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तसंच महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी केलं

राज्यभरात मराठी भाषा दिन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकार्यांनी प्रयत्न करावेत असंही तेयावेळी म्हणाले

शस्त्रक्रियेच्या खर्चामुळे तिचे पालक उपचार टाळत होते मात्र ससून सर्वोपचार रुग्णालयात मणकाविकार तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश माथेशूळ यांनी तिला तपासले असता त्यांनीही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला

या शस्त्रक्रियेत तिची पाठ सरळ करण्यात पूर्णपणे यश आलं ज्येष्ठ मणकाविकार तज्ज्ञ डॉ अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली

लाईफ अर्थ ऍन्ड बियॉन्ड ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे पृथ्वीवरील जीवसृष्टीचं विज्ञान आणि अवकाशातील अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीचा वेध या विषयांवरील चित्रपटमाहितीपट या महोत्सवात पुणेकरांना बघायला मिळतील विविध भाषांमधल्या विज्ञान विषयक चित्रपटांबरोबरच सूक्ष्मजीवशास्त्र आणि रेडिओ खगोलशास्त्रासंबंधीचे वैज्ञानिक सादरीकरण यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती एन एफ आयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली हा महोत्सव दर्शकांसाठी मोफत असल्याचंही त्यांनी सांगितलं डी फ्रेंच नॉलेज समीट भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये शिक्षण उद्योग आणि तिर प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्य वाढीला लावण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या तिसऱ्या डो फ्रेंच नॉलेज समीटचं यजमानपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूषविणार आहे

त्यात दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत कुलगुरू प्रा नितीन करमळकर आणि फ्रान्सच्या मुंबईतील कौन्सुल जनरल सोनिया बार्बरी यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली अशा प्रकारची शिखर परिषद एखाद्या विद्यापीठात होण्याची ही पहिलीच वेळ आहे

पुण्याचे कुस्ती प्रशिक्षक पंढरीनाथ पाठारे यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे पुणे महापौर चषक पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत पुण्याच्या अनिरुद्ध मोहीरेनं दुसरं सुवर्णपदक पटकवत आजचा दिवस गाजवला याशिवाय चिन्मय मसुरकर आशिष डांगे आणि गौरव लोणकर यांनी शो जंपिंग प्रकारात तर पोल बेंडीग प्रकारात श्रद्धा वानवे आणि कार्टन रेसमध्ये मयुरी पवार यांनीही प्रथम क्रमांक पटकावला ही स्पर्धा कात्रज शिल्या शिवसृष्टी शिं सुरु आहे

उद्याच्या तापमानात फारसा बदल संभवत नसून आकाश निरभ्र राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे